आंबेडकरांच्या मूकनायक वृतपत्राच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित नागपूरात चर्चासत्राचं आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र उद्यापासून सुरु होणार आहे

दरम्यान अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी कांग्रेसचे नेते ग्रलाम नबी आझाद आनंद शर्मा तृणमूल कांग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन आणि राष्ट्वादीच्या नेत्या सुप्रिया सुळे प्रामुख्याने उपस्थित होत्या राष्ट्वपती रामनाथ कोविंद उद्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील आर्थिक सर्वेक्षण अहवाल उद्या संसदेत सादर करण्यात येणार आहे तर यावर्षीचं अंदाजपत्रक येत्या शनिवारी सादर केलं जाईल

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीत त्यांनी लोकसभैतल्या सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्याचं आवाहन केलं

महाराष्ट्रातील सात विद्यार्थी चीनमध्ये अडकले असून त्यांना मायदेशी आणण्याची मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे या विद्यार्थ्यामध्ये विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे दरम्यान भारतातील पहिला कोरोना रूग्ण केरळमध्ये आढळला असून यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून अधिकृत माहितीपत्रं जारी करण्यात आला आहे रूग्ण हा चीनच्या वुहान विद्यापीठाचा विद्यार्थी असून नोव्हेल कोरोना विषाणूचा संसर्ग त्याला झाला आहे चीनसह फ्रांस कमडा आणि जपानमध्ये काही ठिकाणी देखील या संसर्गाचा उद्रेक झाल्याचं उघड झालं आहे चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स अर्थात जी

एम कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार आहे इलेक्ट्रिक वाहने आणि बप्तरी निर्मिती करण्यावर ही कंपनी भर देणार असून याद्वारे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे कंपनीच्या प्रतिनिधींनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली पहिल्या टप्प्यात प्ण्याच्या तळेगावमध्ये हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे

डब्ल्यू एम कंपनी महाराष्ट्रात सुमारे पाच हजार कोर्टीची गुंतवणूक करणार असून दोन हजार जणांना रोजगार देणार आहे हावल इंडिया नावाने ही कंपनी कार निर्मिती करणार आहे इलेक्ट्रिक वाहनांसाठी बप्तरी निर्मिती करणारी देशातील ही पहिली कंपनी ठरणार आहे दरम्यान कंपनीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली राज्यातील कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात आणि उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येईल अशी माहिती ऊर्जामंत्री डों नितीन राऊत यांनी मुंबई इथं दिली ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर राऊत बोलत होते राज्यातील शेतकरी वर्ग हा महत्वाचा घटक असून त्याच्या हितरक्षणार्थ ऊर्जा विभागाला कार्य करावयाचे आहे त्याच्याकडे असलेली थकबाकी कमीत कमी होण्यासाठी निश्वित असे धोरण तयार करावं असे निर्देश राऊत यांनी संबंधित विभागाला दिले त्याचप्रमाणे राज्यातील उद्योजकांना मिळणारी वीज आणि तिचे दर यासंदर्भातही पुनर्विचार करण्यात येईल राज्यात उद्योजक यावेत उद्योग वाढावा यासाठी उद्योजकपूरक असे नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येईल असे डों

केंद्र शासनाच्या नागरिकत्व संशोधन कायदा तसेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याच्या निषेधार्थ काल बहजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी भारत बंद आंदोलन पुकारले होते

यात भारत बंद आंदोलनाची हाक देणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हिंसक झालेल्या जमावातील लोकांचा समावेश आहे

महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत असून शिवसेनेचे द्ष्यंत चतुर्वेदी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर भाजपाकडून सुमित बाजोरिया हे निवडणूक रिंगणात उतरले आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधून वापरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणाऱ्या अनुदानाचे वितरण आता तालुका स्तरावरुनच करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मीना यांनी सांगितले ज्ञानार्जन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून विद्याध्र्यांनी मानसिकता आणि बुद्धिविकास करावे असं आवाह्न राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज नागपूरच्या व्ही एम व्ही वाणिज्य जे एम टी

आंबेडकरांनी मूकनायक वृतपत्रातून संपादक पत्रकार स्तंभलेखक आणि वृतपत्र मालक अशा विविध भूमिका सहजपणे निभावल्या त्यांची पत्रकारिता वंचितांना वाचा देण्यासाठी होती असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार सूनिल खोब्रागडे यांनी नागप्रात केले

या वृतपत्राच्या शताब्दी महोत्सवानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दीक्षाभूमी इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयात आज करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी विविध विषयावरील चर्चासत्रात व्याख्यात्यांनी मार्गदर्शन केले

बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित समाजाच्या व्यथा आणि प्रश्न मांडण्यासाठी मूकनायक या वृत्तपत्राची सुरूवात केली होती

आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केलं वंदना संघ दीक्षाभूमी आणि लॉर्ड बुद्धा मैत्री संघातर्फे मूकनायकच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधून उद्या संध्याकाळी दीक्षाभूमी इथं डों बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे याप्रसंगी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय प्रामुख्यानं उपस्थित राहतील महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका विद्या बाळ यांचं आज प्रण्यातील एका खाजगी रूग्णालयात निधन झालं

मिळून सा याजणी या मासिकाच्या त्या संस्थापक संपादिका होत्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या निधनाने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी व्यक्त केली सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ साहित्यिक कृतिशील संपादक स्त्री हक्क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पड्याआड गेलं आहे स्त्री सक्षमीकरण चळवळीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या भारतीय संस्कृती विविध धर्म भाषा जात यानी नटलेली आहे आणि या विविधतेत पण आपण एक आहोत सर्वप्रथम आपण भारतीय आहोत सर्वांनी मतभेद दूर करून द्सऱ्याच्या संस्कृतीचा धर्माचा भाषेचा आदर करावा असे प्रतिपादन नगरपरिषद माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय कळमेश्वरच्या प्राचार्या पोर्णिमा मेश्राम यांनी एक भारत श्रेष्ठ भारत विषयावर आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालया अन्तर्गत कार्यरत क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीने कळमेश्वर इथल्या नगर परिषद माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्तिंनी नवी दिल्लीतील राजघाट इथं गांधीजींच्या समाधीवर प्रष्पार्पण करून श्रद्वांजली वाहिली विधानपरिषदेच्या उपसभापती डों नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस प्रष्पहार आणि गुलाबप्ष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या ह्तात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट् विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी कर्मचारी यांनी आज विधान अवन इथं दोन मिनिटे मौन पाळून हतात्म्यांना श्रद्वांजली वाहिली

याप्रसंगी प्रेरक गांधी ते पूरक गांधी या विषयावर पत्र सूचना कार्यालयाचे माजी उपसंचालक संजय आर्वीकर यांनी व्याख्यान दिले याप्रसंगी मी गांधी बोलतोय या गांधीच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग डॉ पराग घोंगे यांनी सादर केला